राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांचे निर्देश

राज्यातील फुलपाखरे आणि त्यांची मराठी नावं यांची छायाचित्रासह माहिती देणारं पुस्तक वनविभागातर्फे प्रकाशित

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून अभिवादन

या मोहिमेचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त आणि जिल्हापरिषदेच्या म्ख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे त्याचबरोबर समाजातील विविध घटकांना सामाजिक नेत्यांना सोबत घेऊन ही मोहिम यशस्वी करावी असे निर्देश म्ख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले या लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी स्काणू समितीची बैठक म्ख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते म्ख्य सचिवांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला

डिसेंबर जानेवारी फेब्र्वारी आणि मार्च या चार महिन्यांमध्ये आठवडाभर ही मोहिम राबविण्यात येणार आहे

या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र एसीबीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर केलं

त्यान्सार एसीबीनं एक प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करून अजित पवार यांचा या नऊ प्रकरणांशी संबंध नाही उर्वरित प्रकरणांची चौकशी सुरू असल्याचं एसीबीने स्पष्ट केलं आहे

रिजर्व्ह बँकेविरोधात केलेले आरोप निराधार आहेत असं म्हणत न्यायालयानं अर्ज फेटाळला हा रिजर्व्ह बँकेनं योग्य ते पाऊल उचललं आहे असं न्यायमूर्ती एस

धर्माधिकारी आणि आर

छागला यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं पक्षपात होणार नाही याची काळजी बँकेनं घेतली आहे असंही न्यायालयानं नमूद केलं

राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांमधे पोलिसांत तक्रार करण्याआधी महिलांना या केंद्राची मदत घेता येईल या मदतकेंद्रावर शक्यतो महिला अधिकारी नेमले जातील आणि त्यांना महिलांच्या विविध समस्यांविषयी प्रशिक्षण देण्यात येईल या केंद्रामधे वकिल मानसोपचारतज्ञ आणि प्नर्वसन यासंबधीतले तज्ञ आणि गैरसरकारी सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मदतीला तत्पर असतील

केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्यावतीनं देशातील अंगणवाडयांमध्ये प्रक पोषण आहार देवन क्पोषणाचं प्रमाण कमी करण्याच्या उद्देशानं पोषण अभियान राबविण्यात येत आहे

केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उतरात ही माहिती दिली

या कार्यक्रमात स्टार्टअप असणारे उदयोजक आणि व्यावसायिक सहभागी होऊ शकतील कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना अज्ञ्यूर मशीन लर्निंग आणि अर्टिफिशियल इंटेलिजेंस याबाबत मार्गदर्शन मिळेल

महाराष्ट्रातील स्टार्टअपनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन कौशल्य विकास आणि उदयोजकता विभागाच्या अपर म्ख्य सचिव स्जाता सौनिक यांनी केलं आहे महाराष्ट्र हे देशात स्टार्टअपबाबत आघाडीवर आहे

ही नावे मराठीत असावी असा विचार करून बर्डेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फुलपाखरांच्या इंग्रजी मराठीकरण नावाचं यातूनचत्रिमंडळ तरंग मनमौजी यामिनी रुईकर रत्नमाला तलवार प्च्छ गडद सरदार भटक्या मय्रेश नायक यासारखी आकर्षक मराठी नावं फ्लपाखरांच्या वेगवेगळ्या प्रजातींना देण्यात आली अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रयोग ठरला आहे जैवविविधता बोर्डाच्या मंडळीनी फक्त फुलपाखराचेच मराठीत नामकरण केले असे नाही तर त्यांनी त्यांचे क्ळही मराठीत आणले म्हणजेच निम्फालिडी या फ्लपाखरू क्ळाचं नाव क्ंचलपाद असं झालं राज्यातील फुलपाखरे आणि त्यांची मराठी नावं याची माहिती देणारं पुस्तक उतम छायाचित्रांसह वन विभागानं न्कतेच प्रकाशित केलं आहे

या दिवसापासून ध्वजदिन निधी संकलित करण्यात येतो शहीद सैनिकांच्या अवलंबितांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी तसंच माजी सैनिक आणि अपंग सैनिक यांच्या योग्य पुनर्वसनासाठी हा निधी खर्च करण्यात येतो नागपूर इथं उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजदिव संकलन निधीचा शुभारंभ करण्यात येणार आहे याप्रसंगी दोन माजी सैनिक आणि सहा माजी सैनिक पाल्या यांचा सन्मान करण्यात येणार आहे

त्यामुळं जमिनीचे मुदेचे संजीव पण अबाधित राखण्याची जबाबदारी सजीव सृष्टीची आणि पर्यायानं मानवाची आहे त्यामुळं पिढ्यानपिढ्या सजीवांचे पोषण करणाऱ्या मृदेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात आपण सर्वांनी योगदान देऊ या असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चव्हाण यांनी केलं अमरावती इथल्या कृषी विभाग आणि द्र्गाप्र इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या सहकाऱ्यांनी जागतिक दिवसानिमित आयोजित शेतकरी मेळावा आणि मृद आरोग्य पत्रिका वितरण कार्यक्रमात ते बोलत होते

याकरीता सिंचन आणि जमिनीची आरोग्य पत्रिका काढून घेणं गरजेचं असल्याचं मत विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी भंडारा जिल्यातील लाखनी इथं आयोजित जागतिक मृदा दिनानिमित रब्बी शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनी कार्यक्रमात व्यक्त केले आधूनिक काळात जमिनीमध्ये रासायनिक खतांचा मोठया प्रमाणात उपयोग केल्या जात असल्यानं खताची सवय होऊन पिकांसाठी जमिन मृत झाल्यासारखी झाली आहे त्या करीता उपजाऊ जमिन राहण्याकरीता जमिनीची आरोग्य पत्रिका पाहन खतांचा वापर करावा आजच्या य्गात महिला शेतकऱ्यांचा सहभाग मोठया प्रमाणात होत असून सर्वात रोजगार शेतीमधून उपलब्ध होऊ शकतो याकरीता कृषी शास्त्रज्ञांनी मोलाचं प्रयत्न करण्याची गरज आहे संशोधन केंद्र पांढरे हती ठरु नयेत याची दखल घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे

बाबासाहेब आंबेडकर हे परळ दामोदर हॉलजवळील बीआयटी चाळ येथील इमारतीत द्सऱ्या माळ्यावर राहायचे

हे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणन विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा मख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी चैत्यभमी दादर इथं केली दादर येथील इंदू मिलच्या जागेवर राज्य शासनाच्यावतीनं उभारण्यात येणारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला अन्यायाविरुदध तसेच विषमतेविरुदध लढण्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल असा विश्वास म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना दिलेल्या संदेशात ठाकरे म्हणतात डॉ बाबासाहेबांनी विषमतेविरुदध लढा प्कारला त्यांचे जीवन हे धगधगते अग्निकंड होते अन्यायग्रस्त वंचित आयष्याची लढाई हरलेल्या माणसाला विषमतेविरुदध आणि अन्यायाविरुदध लढण्याची तसंच जिंकण्याची प्रेरणा या स्मारकातून मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे

बाबासाहेब आंबेडकर यांच्या पृतळयास पष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं बाबासाहेबांचे विचार अनेक पिढ्यांना प्रेरणादायी असून त्यांनी संविधानाच्या माध्यमातून देश एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला अशा शब्दात कोश्यारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या राज्यपालांच्या हस्ते दादरच्या श्रीमती कमला मेहता अंधशाळेच्या विदयार्थ्यांना भेट वस्तूचं वाटप करण्यात आलं तसंच या दिनानिमित आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनालाही राज्यपालांनी भेट दिली राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपति एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत रत्न डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानिमित आदरांजली अर्पण केली

झेड खोब्रागडे यांनी प्ष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं तसंच नागप्र महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीनं देखील याच ठिकाणी सामहिक अभिवादन करण्यात आलं नागपूर आकाशवाणीत सर्व कर्माचाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करून अभिवादन करण्यात आलं फेस ऑफ आंबेडकराईट म्व्हमेंटच्या वतीनं औरंगाबाद इथं एक वही एक पेन अभियान राबवण्यात येत आहे या अभियानात गरीब प्रवर्गातल्या विदयार्थ्यांसाठी एक वही आणि एक पेन देण्याचं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आलं

आंबेडकर यांच्या प्तळ्या जवळ येऊन अभिवादन केलं यावेळी ब्द्ध वंदना संविधान उद्देशिका वाचन करण्यात आलं